केंद्रीय गृहमंत्रालयानं आज ही याचिका राष्टपतींकडे पाठवून ती फेटाळण्याची शिफारस केली होती या प्रकरणातील चार दोषींपैकी एक मुकेश सिंग यानं ही याचिका दाखल केली होती

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे हा उपग्रह दळणवळण द्रचित्रवाणी आणि प्रसारण क्षेत्रात उच्च दर्जाची सेवा पुरवेल

भारतातल्या नागरिकांच्या विचार प्रक्रियेत मुक्त विचार भिन्न विचारांप्रती आदर आणि अभिनवता ही मूल्य नैसर्गिकपणे दिसून येतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहेत मोदी यांनी काल कोझीकोड इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांशी दूर दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी दग्ध व्यवसाय हमखास आणि शाश्वत उत्पन्नाचं साधन असून दुधाचं उत्पादन दररोज दोन लाख लीटरवरुन पाच लाख लीटरपर्यँत वाढवण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे मुंबईत काल राष्टीय दग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप रथ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते मराठवाडा आणि विदर्भात सततचा द्ष्काळ सिंचनाचा अभाव यामुळे झालेल्या दयनीय स्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी दग्ध व्यवसायात क्षमता बांधणी करुन शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

येत्या गुरुवारी ओएमओ अर्थात खुल्या बाजार परिचलनाद्वारे एकाच वेळी ही खरेदी आणि विक्री केली जाईल

पंडित बिरजू महाराज बौध्द भिक्खू गेशे कालसाँग शेरब महागामीच्या संचालक पार्वती दत्ता इतिहासतज्ज्ञ डॉ द्लारी कुरैशी यांनी दिप प्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्घाटन केलं शारंगदेव महोत्सवांतर्गत चार दिवस विविध सादरीकरणं होणार आहेत

परभणीसह यवतमाळ पुणे इथल्या बालेवाडी रायगड इथल्या मुरुड श्रीवधंन पेण तसंच नाशिकच्या पंचवटी बस आगारालाही उत्कृष्ट परिवहन पुरस्कार मिळाला आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते काल मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले

नाशिक शहरातील तापमान सहा अंश सेल्सीअस होतं कडाक्याच्या या थंडीचा द्राक्ष उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असून गहू कांदा हरभरा पिकाला याचा उपयोग होणार आहे गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसर्या खेलो इंडिया स्पर्धेत आज टेनिस आणि जलतरण स्पर्धा होतील

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला द्सरा सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे दुपारी दीड वाजता सामन्याला स्रुवात होईल मुंबईत झालेला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे